महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांचं वाटप केलं जाईल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली छाननीनंतर काल दिवसभर प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अजुनही निवडणुक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत

त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येईल

मुंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे यार्डच्या बांधकामासाठी झाडं कापण्याच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणा या या याचिकेवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष खंडपीठाची नियुक्ती केली आहे यात न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि अशोक भूषण यांचा समावेश आहे

रिशव रंजन यांनी केलेल्या लेखी अर्जावरुन सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केली हरित चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जंगल वाचवण्याच्या उद्देशाने झाडं कापण्याला विरोध दर्शवला आहे

देशभरात आज नवरात्र उत्सवातील महानवमी साजरी होत आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी महिषासुर मर्दिनी रुपातील दुर्गामातेची पूजा केली जाते तसंच नऊ दिवस पाळलेला उपवास सोडला जातो देशभरातल्या विविध मंदिरात आज भजन कीर्तीन प्जन होत असून भाविकांची गर्दी दिसून येत आहे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महानवमीच्या शूभेच्छा दिल्या आहेत जळगावचे भाजपा नगरसेवक रविंद्र खरात आणि त्यांच्या कुटुंबियाची काल काही पिस्तुलधा यांनी घरात घुसून हत्या केली हे मारेकरी देशी पिस्तूलं आणि चाकू घेऊन घरात घुसले आणि त्यांनी घरातील सर्वांवर बेछूट गोळीबार केला या हल्यात त्यांचे बंधू सुनील आणि मुलगे प्रेमसागर आणि रोहित तसंच गाजरे नावाची व्यक्ती मृत्यूमुखी पडले हल्ल्यानंतर हल्लेखोर पोलीस ठाण्यात शरण गेले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली हल्ल्याची शस्त्रं जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे